सरकारची भूमिका योग्यच असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाचं मत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली

कोरोनाम्ळे होणा या मृत्यूचा दर पाहिला तर इतर देशांच्या त्लनेत भारताची स्थिती चांगली आहे असं ते म्हणाले लॉकडाऊनसारखे उपाय आणि निर्णय योग्यवेळी घेतल्याम्ळे अनेक लोकांचे जीव वाचले मात्र आता अनलॉक करताना लोक निष्काळजीपणे वागत आहेत कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलं लॉकडाऊनच्या काळात नियमांचं काटेकोर पालन झालं पण आता सरकार स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी तशीच सावधगिरी दाखवली पाहिजे प्रतिबंधित क्षेत्रांवर विशेष भर देणं गरजेचं आहे आरोग्यविषयक सुचनांचं पालन प्रत्येकानं केलं पाहिजे एखादया गावाचा प्रमुख असो किंवा प्रधानमंत्री असो नियमांच्या वर क्णीही नाही असं ते म्हणाले कल्याणकारी योजना यशस्वी करण्यात शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांनी दिलेल्या योगदानाबददल त्यांनी प्रशंसोद्गार काढले

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची म्दत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या घोषणेचं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे म्ख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये या योजनेला म्दतवाढ देण्याची विनंती प्रधानमंत्र्यांना केली होती या योजनेत तांदूळ आणि हरभरा डाळ दिली जाते

म्ंबईत कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी म्ंबई महापालिका प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत

अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तृंची ने आण करण्याव्यतिरिक्त इतर सर्व कारणांकरता महापालिका हद्दित लॉकडाऊन असेल एमएसआरटीसी बस मेट्रोसह टॅक्सी रिक्षा यांनाही परवानगी नसून आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या वाहतूकीला परवानगी असेल

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्या काही भागात कमी होत असताना अंधेरी पूर्व विभागात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत या परिसरात पाच हजारांहन अधिक रुग्णांची नोंद झाली आहे तर मंबईतल्या पाच प्रभागांमधे चार हजारांहन जास्त कोरोनाबाधित रुग्ण असल्याचं स्पष्ट झालं आहे दहिसर मालाड बोरीवली कांदिवलीतल्या काही परिसरात कडक लॉकडाऊन केलं आहे

कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे

म्ंबईत धारावी भायखळा वांद्रे खार आणि माट्ंगा या हॉटस्पॉट असलेल्या भागातली रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे द्पटीच्या कालावधीत वाढ होत असून रुग्णांची संख्या कमी आहे मात्र अंधेरी मालाड कांदिवली दहिसर भांडुप आणि ग्रँटरोड या भागातली रुग्णसंख्या वाढत आहे भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेच्या तत्वान्सार पालिका आय्क्तांनी नियमात काही बदल केल्यानं कोरोनाबाधिताचं घर अथवा मजला सीलबंद केला जातो

जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनानं दगावलेला नाही

कोरोना विषाणुवर जलद गतीनं मात करण्यासाठी राज्य शासनानं प्रायोगिक तत्वावर प्लाज्मा थेरपीचा वापर सुरु केला आहे चंद्रपुर इथल्या कन्वलसंट प्लाज्मा थेरपी केंद्राचं उद्घाटन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्ंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काल केलं हे प्लाज्मा केंद्र चंद्रपूर इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात उभारलं आहे

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं वारीला परवानगी न देण्याची राज्य सरकारची भूमिका योग्यच आहे असं निरीक्षण म्ंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी ते पंढरपूर पायी नेण्याची वारकरी सेवा संघाची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे न्यायमूर्ती पी बी वरळे आणि न्यायमूर्ती स्रेन्द्र तावडे यांच्या खंडपीठाप्ढं व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे याचिकेवर स्नावणी झाली यंदाची आषाढी वारी सरकारी स्रक्षा तत्वान्सार करणं सर्वाच्या हिताचं आहे असं स्पष्ट मत न्यायालयानं व्यक्त केलं आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ त्काराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाद्कांचं आज द्पारी पंढरप्राकडे प्रस्थान झालं आळंदीत आज सकाळपासून माऊलींचे नित्योपचार आणि दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी दीड च्या सुमाराला पादुकांचा पंढरीच्या दिशेनं प्रवास सुरु झाला

माउलींना वेशीपर्यंत निरोप देण्यासाठी आळंदीकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती आळंदीहन निघाल्यानंतर मात्र या पादका थेट पंढरपूरकडे जाणार असून वाटेत क्ठंही न थांबण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत वाटेत ठिकठिकाणी माउलींच्या पाद्रकांवर प्ष्पवृष्टी करण्यात आली देहत आज परंपरेप्रमाणे भजन आणि कीर्तन तसेच प्जा संपन्न झाल्यानंतर पादकांचं फ्लांनी सजवलेल्या विशेष बसमधून निवडक वारकरी आणि पदाधिकाऱ्यांसह पंढरप्रकडे प्रस्थान झालं मार्गावर इनामदार वाडा अनगडशहा बाबा दर्गा चिंचोलीतलं शनी मंदिर आणि रोटी घाट इथं पादका बस बाहेर न काढता जागीच आरत्या करून पादका आज संध्याकाळी पंढरपूरला पोचतील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पायी पालखी न्यायला परवानगी नसल्यानं संत निवृतीनाथ महाराजांची पालखी आज सकाळी त्र्यंबकेश्वरहन शिवशाही बसनं पंढरपूरकडे रवाना झाली टाळ मुद्गाच्या तालात हरीनाम घेत वीस वारकरी आणि निवृतीनाथ महाराज देवस्थानचे विश्वस्त या बसनं निघालेल्या वारीत सहभागी झाले आहेत

अमरावती जिल्ह्यात कौंडण्यप्रातल्या रुक्मिणीमातेची पालखीही आज एसटी बसनं पंढरप्रला रवाना झाली सकाळी महिला आणि बाल विकास मंत्री अँड यशोमती ठाकर यांच्या हस्ते विधीवत पूजन केल्यानंतर पालखी रवाना झाली

पैठण इथून संत एकनाथ महाराजांची पालखी आज एस टी महामंडळाच्या वातान्कूलित बसमधून पंढरपूरकडे रवाना झाली आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्माईची शासकीय महाप्जा उदया पहाटे तीन वाजता म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते केली जाणार आहे यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी रद्द केली आहे मानाच्या पाद्का आणि पालख्या आज रात्रीपर्यंत वाहनांनी पंढरप्रात दाखल होतील

संपूर्ण वीज देयक एकरकमी भरणा यांना राज्य सरकार देयकात दोन टक्के सूट देणार आहे ऊर्जा मंत्री नीतीन राऊत यांनी आज वीज देयकासंदर्भात आयोजित वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली टाळेबंदीच्या काळात मीटर रिडींग न घेता सरासरी वीज वापराच्या आधारे वीज देयकं दिली होती मात्र जे लोक घरांना क्लूप लावून गावी गेले होते त्यांच्या धरी प्रत्यक्ष मीटर रिडींग घेऊन देयकात दुरुस्ती केली जाईल असं राऊत यांनी सांगितलं वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळेही या काळात वीज देयक अधिक आलं असल्याचं राऊत यांनी नमूद केलं कोल्हापूर जिल्ह्यात आठवडा भर विश्रांती घेतल्यानंतर आज पावसानं जोरदार हजेरी लावली कोल्हाप्र शहरासह गगनबावडा शिरोळ ताल्क्यात चांगला पाऊस झाला परभणी शहरासह जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे सिंधूदूर्ग जिल्ह्यात साकळपासून संततधार पाऊस पडात आहे राज्यात येत्या दोन दिवसात बहृतांश ठिकाणी त्रळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड़यात तूरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर कोकणात त्रळक ठिकाणी म्सळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे